जिल्ह्यात दैनंदिन बाधितांच्या संख्येनं शंभरी ओलांडली वाढता विषाणू संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत उद्या निर्णय घेणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती राज्यात परदेशी कोरोनाचा प्रकार अद्याप आढळलेला नसल्याचा ससूनचे अधिष्ठाता डॉ

हे प्रमाण गेल्या अनेक दिवसांपासून वाढत आहे

अमरावतीतली कालची नवबाधितांची संख्या पुण्यातल्या नवबाधितांच्या संख्येह्नही जास्त आहे

राज्यात अनेक ठिकाणी नवे कोरोना बाधित आढळण्याचं प्रमाण वाढतं आहे पश्चिम विदर्भात तर काल सर्वच जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येन शंभरी ओलांडली

मात्र या काळात नागरिकांनी देखील मास्क वापरणे सोशल डिस्टन्सिंग गर्दी टाळणे अशाप्रकारे स्वयंशिस्त पाळणे अत्यंत आवश्यक आहे अशी सूचना त्यांनी यावेळी केली अजित पवार यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयातील रिक्रिएशन सभागृहात पोलीस पाल्यांना अनुकंपा तत्वावर भरतीसाठीचे प्रातिनिधिक स्वरुपातील नियुक्तीपत्र देण्यात आलं अनुकंपा तत्वावर भरती निय्क्ती पत्र मिळालेले आकाश पांड्रंग घ्ले यांनी निय्क्तीपत्र मिळालेल्या सर्वांच्या वतीने मनोगत व्यक्त केले कोरोना काळात कर्तव्य बजावताना त्यांचे वडील पांड्रंग घुलेंना कोरोनाची लागण झाली

वडिलांच्या मृत्यूनंतर राज्य शासनानं आमच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत उपलब्ध करुन दिली पोलीस विभागात भरती होणारे आम्ही सर्वजण राज्य शासनाचे आणि पोलीस विभागाचे मनापासून आभारी आहोत असं आकाश घुले यावेळी बोलताना म्हणाले ससून पुणे पुण्यातल्या ससून सर्वोपचार रुग्णालयात जनुकीय बदल चाचण्या सुरू करण्यात आल्या असून यामध्ये ब्राझील ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेन यात आढळला नसल्याचं बी

वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ मुरलीधर तांबे यांनी सांगितलं तपासणी अंती सापडलेला स्ट्रेन हा स्थानिकच असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे आजपर्यंत पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि बंगळूरू मधील एका संस्थेमध्ये या चाचण्या केल्या जात होत्या मात्र त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे अशा परिस्थितीत पुण्यासह अमरावती यवतमाळ आणि सातारा या चार ठिकाणी करोनाचे रुग्ण वाढत असून तेथील जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट ससूनमधील प्रयोगशाळेत करण्यासंबंधीच्या सूचना वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ तात्याराव लहाने यांनी दिल्या त्यानुसार ससूनमधील तीन संशोधक डॉक्टरांना बंगळरू येथे पाठवून याचे प्रशिक्षण देण्यात आले

चारही ठिकाणी ब्राझील ब्रिटन किंवा दक्षिण आफ्रिका येथील स्ट्रेन आढळून आले नाही मात्र पुणे सोडून अन्य ठिकाणी लोकल जिनोम सिक्वेन्सिंग आढळले आहेत एकूणच परदेशांतील म्युटेशन झालेले कोणतेच स्ट्रेन आढळले नसून त्यांच्यात लोकल म्हणजे भारतीय स्ट्रेनच दिसल्याचे डॉ तांबे आणि उपअधिष्ठाता डॉ

ससून पणे पुण्यातील ससून रुग्णालयात करोना प्रतिबंधक लसीचा पहिली मात्रा घेतल्यानंतर ससून रुग्णालयातील एक परिचारिका आणि कर्मचारी अशा दोघांना करोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आलंय आणखी एका घटनेत ससून रुग्णालयात पहिली मात्रा घेतल्यानंतर एकाला चार दिवसांनी तर द्सऱ्या व्यक्तीला सात दिवसांनी करोना संसर्ग झाला मात्रत्यांची प्रकृती उत्तम आहे लसीकरणाची पहिली मात्रा घेतली तरी त्या व्यक्तीला संसर्गापासून पूर्ण संरक्षण मिळत नाही

लसीकरणामुळे हा संसर्ग झाला नाही मात्र साधारणतः पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर होणारा हा संसर्ग आहे अशी माहिती बी

मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ मुरलीधर तांबे यांनी दिली लस घेतल्यानंतरही मास्क वापरणे हात धुणे सुरक्षित वावर यांसारख्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे

त्यामुळे विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे असंही डॉ

सातारा सातारा शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने माण तालुक्यातील दहिवडी इथं आजपासून पुढे तीन दिवस उस्फूर्त टाळेबंदी पाळण्याचा निर्णय ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासनानं घेतला आहे या टाळेबंदीमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार